दोन्ही राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार आहेत

या दोन्ही राज्यांमधे आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे

या निवडणूकीत राजकीय पक्षांनी प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालावी असं आवाहनही निवडणूक आयोगानं केलं आहे

उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी दोन निरीक्षक राज्यात पाठवले जाणार आहेत राज्यात नक्षलग्रस्त भागात विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवली जाणार आहे

राज्य विधानसभेच्या निवडणुका सुलभ आणि पारदर्शीपणे घेण्यासाठी निवडणुक आयोग सज्ज आहे असं राज्याचे मुख्य निवडणुक अधिकारी बलदेव सिंह यांनी सांगितलं ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले मतदार यादीत नाव नसलेल्यांनी अजूनही नोंदणी करावी असं आवाहनही त्यांनी केलं राज्यासाठी उपलब्ध मतदान यंत्र तसंच व्हीव्हीपॅट यंत्रांची प्राथमिक तपासणी पूर्ण झाली आहे

तसंच कायदा आणि सुव्यवस्थेची तयारी पूर्ण झाली आहे

केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्यातल्या विधानसभा निवडणूकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर लोकशाहीतल्या या सर्वात मोठ्या महोत्सवाचं मी स्वागत करतो अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिली आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येकानं या उत्सवात सहभागी व्हावं असं आवाहनही फडनवीस यांनी केलं आहे प्रत्येक मत महत्वाचं असून नागरिकांचं मत म्हणजे विकासप्रक्रियेतली मोठी शक्ती आहे असंही फडनवीस यांनी म्हटलं आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं शेती रोजगार आर्थिक मंदी ढासळलेली अर्थव्यवस्था अशा जनतेशी निगडित प्रशांवर चर्चा व्हायला हवी असं राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगानं राज्याच्या विधानसभा निवडणूकीसाठीचा कार्यक्रम आज जाहीर केल्यानंतर ते वार्ताहरांशी होलत होते या सर्व मुद्यांवर राज्यातलं भाजपा शिवसेना युतीचं सरकार अपयशी ठरलं असल्याची टीका त्यांनी केली हे सरकार आपलं अपयश लपवण्यासाठी भावनिक मुद्दे उपस्थित करून जनतेचं लक्ष इतरत्र वळविण्याचा प्रयत्न करेल असा आरोपही चव्हाण यांनी केला मात्र काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सरकारला उत्तरं द्यायला भाग पाडेल असं चव्हाण म्हणाले विधानसभा निवडणूकीसाठी काँप्रेस पक्षानं आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली या यादीत नांदेड जिल्ह्यातल्या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे भोकरमधून अशोक चव्हाण नायगांवमधून वसंत चव्हाण आणि नांदेड उत्तरमधून डी पी सावंत या नावांचा समावेश आहे केंद्र सरकारनं कॉर्पोरेट क्षेत्रासाठी कर कपात करण्याचा घेतलेला कमी करण्याचा निर्णय म्हणजे भारतानं टाकलेलं सकारात्मक पाऊल आहे अशी प्रतिक्रिया मुडी या जागतीक आर्थिक विस्तेषण संस्थेनं दिली आहे भारतीय उद्योग जगतानं त्यांच्याकडच्या नफ्याची शिल्लक उद्योगात पुन्हा गुंतवणूक करण्यासाठी कर्ज कमी करण्यासाठी तसंच अधिक परतावे मिळवून देऊ शकतील अशा समभागांवर खर्च केली तर या कर कपातीचा कॉर्पोरेट क्षेत्राला अधिक फायदा होईल असा सल्लाही मुडीनं दिला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हानिहाय मतदार संघांचा आपण आजपासून रोज आढावा घेणार आहोत आज ऐकूया नंदूरबार आणि धुळे जिल्हयातल्या मतदार संघांचा आढावा आमचे प्रतिनिधी निलेश पवार आणि नितीन जाधव यांच्या कडून

येत्या दोन दिवसांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ब याच ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे